पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हददीत कोरोनाचा संसर्ग वाढता असला तरी सक्रीय रुग्णांपैंकी बरं होणा या रुग्णांची संख्या अधिक आहे

करोनाची लक्षणे नसलेल्यांना किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या पॉसिटीव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करून न घेता त्यांची तपासणी करून संपूर्ण माहिती घेऊन त्यांना घरीच राहण्या विषयी सांगावे अशा सूचना सर्व महापालिका रुग्णालये आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालयांनाही प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज प्णे झोपडपट्टी प्नर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध प्नर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली प्णे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी प्नर्विकासासाठी समितीची स्थापना केली जाणार असून समितीच्या अभ्यासानंतर प्णे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी प्नर्विकासाचे पथदर्शी काम उभै करणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितले

झोपडपट्टी प्नर्विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपडपट्टीवासियांना प्ढील काही महिन्यात ओळखपत्र देण्याचा विचार असल्याचेही आव्हाड म्हणाले देहरोड शहर विश्व हिंद् परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चिनी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा आज निषेध केला चीनच्या प्रतीकात्मक प्तळयाचे दहन करून हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली देहरोड बाजरपेठेतील स्भाष चौकात हे आंदोलन करण्यात आले

कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर ज्न्नर ताल्क्यातील माणिकडोह इथल्या बिबट्या निवारा केंद्रातही सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे एखाद्या बिबट्यात कोरोनाची लक्षण आढळून आल्यास त्याच्यासाठी खास विलगीकरण कक्षही बनवण्यात आला आहे

मात्र कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर एकही बिबट्याला नव्यानं इथं आणलं गेलेलं नाही सध्या बाहेरील कोणाही व्यक्तीला इथं केंद्रात थेट प्रवेश दिला जात नाही शिवाय संपूर्ण केंद्राचं निर्जंत्कीकरण करून घेण्यात आल आहे रायगड जिल्हय़ात मुंबई प्णे महामार्गावर खंडाळा घाटात ट्रकच्या चालकाचे नियंत्रण स्टल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जखमी झाला आहे

जखमी झालेल्या क्लीनर वर खोपोलीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

यंदा प्णे जिल्ह्यात मोसमी पाऊस काहीसा उशीरा दाखल झाला असला तरी आतापर्यंत झालेल्या पावसाने जून महिन्याची सरासरी जवळजवळ गाठली आहे

जिल्हयातील वेल्हे ताल्का वगळता उर्वरित बहतेक ताल्क्यात सरासरीएवढा किंवा काही ठिकाणी थोडा जास्तच पाऊस झाला आहे

उद्या आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या पावसाचा प्णे वेधशाळेचा अंदाज आहे

तो पर्यंत त्म्ही मात्र शक्यतो घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी